धुळ्यातील ऐंशी फुटी रोड वरील तिरंगा चौकातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहराचे आमदार फारुक शाह याच्या संपर्कात आल्याच स्पष्ट झाल्यान आमदार शाह याच सर्वोपचार रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर इथ पंतप्रधान आवास योजनेंतील लाभार्थ्यांना व्यापारी टाळेबंदीचं निमित्त करत दुप्पट किमतीनं माल विकत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्धापूर शहर भाजपा अध्यक्ष विलास साबळे यांनी केली

पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत कोरोनामुळं झालेला हा दुसरा मृत्यु आहे

सध्याच्या संकट काळात डॉक्टर पारिचारिका आरोग्य कर्मचारी हे कोरोना वॉरियर्स असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असा दिलासा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल आयएमएच्या पदाधिकाऱ्यांना दिला कर्तव्यावर असताना कोरोना बाधित पत्रकारांचा मृत्यू झाल्यास वारसदारास एक कोटी रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नांदेड जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत म्ख्यमंत्र्यांकडे केली आहे

या गावामधूनही कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता औरंगाबाद जिल्हा हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात असल्यामुळे तिथून रोज ये जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठल्याच चेकपोस्टवरून जालना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये असे आदेश जालन्याचे पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी दिले आहेत

सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही खासगी डॉक्टरांच्या सेवा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतीत आदेश जारी केला आहे जालना जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सहा परमीट रुम आणि दोन देशी मद्यविक्री दुकानांचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केले आहेत